आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या दसऱ्या टप्प्यातल्या सतराव्या भागात संवाद साधताना दसऱ्याचा हा उत्सव असत्यावर सत्याच्या विजयाचा उत्सव असल्याचं ते म्हणाले हा एक प्रकारे संकटांवर धैर्यानं मिळवलेल्या विजयाचाही उत्सव आहे आज आपण सर्व जण खूप संयमानं जीवन जगत आहात एका मर्यादेत राहून सण उत्सव साजरे करत आहात म्हणून जी लढाई आपण लढत आहोत त्यात आपला विजयही अगदी निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलं सणांच्या या काळात अजून ईद आहे कोजागिरी पौर्णिमा आहे वाल्मिकी जयंती आहे मग दिवाळी छटपूजा गुरूनानक देवजी जयंती आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या या संकट काळात आपल्याला संयमानंच वागावं लागणार आहे मर्यादेतच रहावं लागणार आहे भारताच्या अध्यात्म योग आयुर्वेदानं सर्व जगाला आकर्षित केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं अमेरिकेत चिन्मय पाटणकर आणि प्रज्ञा पाटणकर यांनी आपल्या घरातच मल्लखांब शिकवायला सुरूवात केली तेव्हा त्यांना इतकं यश मिळेल याचा अंदाजही नव्हता अमेरिकेत आज अनेक ठिकाणी मल्लखांब प्रशिक्षण केंद्रं चालत आहेत अमेरिकेतले युवा वर्ग मोठ्या प्रमाणात या खेळाशी जोडला जात आहेत असं त्यांनी नमुद केलं

शीख गुरुंनी आपल्या जीवन आणि सत्कार्याच्या माध्यमातून देशात एकतेची भावना दुढ केल्याचं त्यांनी सांगितलं शिखांच्या पवित्र स्थळांत समाविष्ट नांदेड साहेब गुरुद्वाराचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला मागच्या शतकात आपल्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान विभूती होऊन गेल्या ज्यांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून एकत्र केलं असं पंतप्रधान म्हणाले महाराष्ट्रात शेतकऱ्यांना बोनस देणाऱ्या एका शेतकरी उत्पादक उद्योग कंपनीची माहिती त्यांनी यावेळी दिली ही सुरुवात खूप मोठी असून यामुळे तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक बदल होण्याच्या कशाप्रकारच्या शक्यता या नव्या शेती विषयक कायद्यात आहेत हे त्यांनी स्पष्ट केलं त्यांनी यावेळी देशाच्या विविध भागांमधल्या उल्लेखनीय व्यावसायिकांचा श्रोत्यांना परिचय करून दिला तामिळनाडूमधे तुतुकुडी इथं केश कर्तनालय चालवताना ग्राहकांना ग्रंथालय उपलब्ध करून देणारे एक व्यावसायिक पोनमरियप्पन यांच्याशी पंतप्रधानांनी यावेळी संवादही साधला

मुंबईतली रुग्णसंख्या आता कमी होत आहे